त्यासाठीआजपासूनआचारसंहितालागुझाल्याचीघोषणाराज्यनिवडणूकआय्क्तयू

राज्यशासनाच्याअंतर्गतयेणाऱ्यासर्वप्रकारच्याशासकीयकार्यालयातकर्मचाऱ्यांनीपरिधा नकरायच्यापोशाखासंदर्भातमार्गदर्शकसूचनाराज्यसरकारनंआजजारीकेल्याआहेत शासनाच्यानियमिततसंचकंत्राटीस्वरुपातीलअधिकारी कर्मचारी सल्लागारांनायासूचनालागूराहतील

शासकीयकार्यालयातअनेकखाजगीसंस्थांचेप्रतिनिधी उच्चप्रद्स्थअधिकारीभेटदेतअसतात अशावेळीशासकीयकर्मचारीशासकीयप्रतिनिधीम्हणूनसंवादसाधतातत्यामुळेशासकीयकार्याल यालाअनुरुपराहील याचीसर्वकषकाळजीघेणं सरकारलाअभिप्रेतआहे सर्वकर्मचाऱ्यांचापेहरावस्वच्छआणिनीटनेटकाअसावा ओळखपत्रदर्शनीभागावरधारणकरावं आठवड्यातूनकिमानएकदादरश्क्रवारीखादीकपड्याचापेहरावपरिधानकरावा गडद चित्रविचित्रनक्षीकामअसलेलेपोशाखपरिधानकरुनये जीन्सआणिटि शर्टचावापरकार्यालयातकरुनये अशासूचनांचायातसमावेशआहे देशातल्याप्रत्येकनागरिकाच्या गरीबातल्यागरीबाच्यासक्षमीकरणासाठीकेंद्रसरकारसर्वतोपरीप्रयत्नकरतआहेत असंप्रतिपादनप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीकेलंआहे चेन्नईइथंवानविलसांस्कृतिककेंद्रानंआयोजितकेलेल्याआंतरराष्ट्रीयभारतीमहोत्सवाततेआज व्हिडियोकॉन्फरन्सिंगदवारेबोलतहोते महिलांचंसक्षमीकरणहामहाकवीसुब्रम्हमण्यभारतीयांच्याविचारातलामहत्त्वाचाभागहोता याचाउल्लेखकरतप्रधानमंत्र्यांनीसांगितलं कीसध्यामहिलासशस्त्रदलांमधेहीकायमस्वरुपीसेवेतदाखलहोतआहेत

यावेळी त्यांनीयंदाचाभारतीप्रस्कारप्रसिद्धलेखकसिनीविश्वनाथनयांनाप्रदानकेला थॅलेसेमियाआणिसीकलसेलहाआजारसमूळनष्टकरण्यासाठीआणित्यावरकायमस्वरूपी इलाजम्हणूनलसअसावीआणित्यासाठीसंशोधनकरण्याचीगरजआहे असंकेंद्रीयरस्तेवाहतूकमंत्रीनितीनगडकरीयांनीम्हटलंआहे

यासाठीस्वतंत्ररक्तपेढीसुरूकरतायेईलका याचाविचारकरावा

कोरोनापासूनबचावासाठीआवश्यकनियमांचंपालनकरतदररोजदोनसत्रांमधेहीपरीक्षाहोणारआहे संपूर्णदेशातकोरोनाचीद्सरीलाटयेण्याचीशक्यताअसल्यानंसंपूर्णशासकीययंत्रणाकोरोना विरोधीलढ्यातसक्रीयआहे त्याबरोबरप्रत्येकनागरिकानंशासनाच्यास्चनांचंकाटेकोरपणेपालनकेलंतरकोरोनाचीद्सरीलाट थोपवणंसहजशक्यआहे असंम्ख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीम्हटलंआहे

संपूर्णप्रशासनानंघेतलेल्यामेहनतीलाजनतेनंदिलेल्यासाथीमुळे सहकार्याम्ळेआपणकोरोनारुग्णांचीसंख्यानियंत्रणातठेऊशकलो शासनानंजबाबदारीघेतलीआहे आपणफक्तखबरदारीघेतलीतरकोरोनाश्न्यावरआणणंशक्यआहे असंहीतेम्हणाले ठाणेजिल्ह्याचेपालकमंत्रीएकनाथशिंदेयांच्यासहस्थानिकनेतेआणिमहापालिकेचेवरिष्ठ अधिकारीयावेळीउपस्थितहोते आगामीकाळातस्रक्षितताआणिस्रक्षाउद्योगक्षेत्रनव्यानंभरारीघेईल आणियाक्षेत्रातरोजगाराच्याअनेकसंधीनिर्माणहोतील असाविश्वासराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीव्यक्तकेलाआहे

याक्षेत्रातकार्यकरणाऱ्याशासकीयतसंचखाजगीमन्ष्यबळालाकार्यक्षमतावृद्धीसाठीनियमितप णेशास्त्रीयप्रशिक्षणमिळणंगरजेचेआहे असंही कोश्यारीयावेळीम्हणाले

दाजीपूरअभयारण्यविकासाच्याअन्षंगानंमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीआजम्ंबईतबैठकझाली

केंद्रसरकारनंआय्र्वेदिकडॉक्टरांनाशस्त्रक्रियेसाठीदिलेलीपरवानगीमागेघेण्याच्यामागणी साठीइंडियनमेडिकलअसोसिएशननंआजएकदिवसीयबंदप्कारलाहोता

पालिकारुग्णालयाच्याआणिखाजगीरुग्णालयाच्याबाह्यरुग्णसेवासकाळीसहातेसंध्याकाळीसहा यावेळेतबंदठेवल्याहोत्या पालिकारुग्णालयातल्याडॉक्टरांनीकाळ्याफितीलावून काम केलंतरहोमिओपॅथीडॉक्टरांनीग्लाबीफितीलांबूनकेंद्रसरकारच्यानिर्णयाचंस्वागतकेलं पालिकेच्यारुग्णालयातकोविडसेंटरआणिमहत्वाच्याशस्त्रक्रियास्रूराहिल्याचं रुग्णालयप्रशासनानंसांगितलं नाशिककृषीउत्पन्नबाजारसमितीकडूनआकारण्यातयेतअसलेल्यासेसच्याविरोधातउ द्यानाशिकशहरातसर्वधान्यकिराणाबाजारबंदराहणारआहेत आजनाशिककषीउत्पन्नबाजारसमितीचेसंचालकआणिधान्यव्यापारीप्रतिनिधीयांच्यातबैठकपा रपडली मात्रत्यातकोणत्याहीप्रकारचातोडगानिघालानसल्यानंउद्याधान्यआणिकिराणाद्कानंबंदठेव ण्यातयेणारअसल्याचंसंघटनेचेअध्यक्षप्रफ्ल्लसंचेतीयांनीसांगितलंआहे कोरोनाच्याकाळातआर्थिकअडचणीतसापडलेल्यानाट्यव्यावसायिकतसंचरंगकर्मीनादि लासादेण्यासाठीनाशिकमहापालिकेनंआपल्यानाट्यगृहांचेभाडेपन्नासटक्केकमीकरण्याचानिर्ण यघेतलाआहे

महाकवीकालिदासकलामंदिरआणिकर्मवीरदादासाहेबगायकवाडसभागृहाचेभाडेएकवर्षासाठीक मीकरण्याचानिर्णयघेण्यातआला अशीमाहितीस्थायीसमितीचेसभापतीगणेशगीतेयांनीदिली

कमीदाबाच्यापट्ट्याम्ळेम्ंबईतआजसकाळपासूनरिमझिमपाऊसपडला

पालघरजिल्ह्यातसध्यापाऊसथांबलाअसूनढगाळवातावरणआहे